लष्करसंबधी मुद्यांवर सीडीएस हेच सरकारचं सल्लागार असतील तसंच लष्कर हवाईदल आणि नौदल यांच्यात अधिक चांगला समन्वय राहण्यावर भर देतील जनरल रावत आज लष्कर प्रमुख पदावरुन निवृत्त होत आहेत

केंद्रीय मंत्रीमंडळानं सीडीएसचं पद नुकतच तयार केलं सीडीएसला लष्करप्रमुखांप्रमाणेच वेतन आणि सुविधा दिल्या जातील ते लष्कर व्यवहार विभागाचे प्रमुख असतील हा विभाग संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत तयार केला जाईल सीडीएस हे सेनादलांच्या कर्मचारी समितीचे अध्यक्ष असतील तिन्ही दलांच्या सर्व मुद्रयांवर संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख लष्करी सल्लागार म्हणून ते काम करतील तिन्ही दलांचे प्रमुखही आपापल्या विभागांशी संबंधित मुद्दयांवर संरक्षण मंत्रालयाला सल्ला देतील तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांबरोबर सीडीएस कोणत्याही दलाचं प्रमुखपद सांभाळणार नाहीत वायफळ खर्च कमी करुन सशस्त्र दलांची युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं सीडीएस तिन्ही दलांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील नागरिकत्व सुधारणा कायदा हा शरणार्थींना नागरिकत्व देण्यासाठी आहे कुणाचंही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे देशातल्या नागरिकांनी इंडिया सपोर्ट्स सी ए ए हा हॅशटॅग वापरून नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शवावा असं आवाहन त्यांनी ट्विटरवरून केलं आहे या कायद्याचे वेगवेगळे पेलू उलगडून सांगणारी तसंच भारताच्या बंधुत्वाच्या संस्कृतीये ऐतिहासिक संदर्भ मांडणारी सद्न्गुरु यांची चित्रफितही मोदी यांनी ट्विटरवर जोडली आहे या चित्रफितीतून या कायद्याविषयी विरोधकांनी पसरवलेले गैरसमजही खोडून काढले आहेत असंही मोदी यांनी म्हटलं आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशाच्या काही भागांमधे सुरु असलेली आंदोलनं गैरसमजातून होत आहेत मात्र मुस्लिमांसह सर्व नागरिकांनी या कायद्याबाबत कसलीही काळजी करण्याचं कारण नाही असं केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटलं आहे ते काल कोची इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते हा कायदा कोणत्याही नागरिकाच्या विरोधात नाही मात्र काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष तसंच काही धार्मिक गट त्याबाबत चुकीची माहिती पसरवण्याचं आणि सरकारविरोधी मोहीम राबवण्याचं काम करत आहेत असं ते म्हणाले असममधे आदिवासी जमातींच्या मूळ मालकीची जमीन त्यांच्याकडे राहील अशी म्वाही असमचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली आहे ते काल जोरहाट जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलत होते सत्तेवर आल्यापासून आपलं सरकार असमच्या जनतेच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी काम करत आहे विशेषतः राज्यातल्या मूळ रहिवाश्यांचे जमिनीबाबतचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सरकारनं एक भू धोरण स्वीकारलं आहे राज्य सरकारनं सुरु केलेलं भू सर्वेक्षण बाहेरच्या लोकांना जमिनी विकण्यासाठी असल्याची भीती काही हितसंबंधी गट करत आहेत मात्र तशी भीती बाळगण्याचं कारण नाही असं ते म्हणाले ऑस्ट्रीयातल्या भारतीय राजदुतांना परत बोलावलं असल्याच्या बातम्यांचं भारतानं खंडन केलं आहे अशा प्रकारच्या बातम्या काही प्रसार माध्यमांनी दिल्या होत्या त्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितलं की याबाबतीत वस्तूस्थितीची मोडतोड करण्याचा प्रकार खोडसाळ आहे भारताच्या राजदूतांना परत बोलावल्याचं कसलंही निवेदन मंत्रालयानं प्रसार माध्यमांना दिलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं रेल्वे मंत्रालयानं योजलेल्या उपायांमुळे यावर्षी सर्व रेल्वेगाड्या वेळापत्रकानुसार धावत होत्या आणि एकही प्राणहानी झाली नाही गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी रेल्वेचा वक्तशीरपणा आठ टक्क्यांनी वाढला आहे अशी माहिती रेल्वेनं जारी केलेल्या पत्रकात दिली आहे

पुढच्या एक वर्षात देशातल्या प्रत्येक स्थानकांवर ही सेवा पुरवली जाईल दहशतवादी आणि नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोरस रेल्वे कमांडो बटालियनची स्थापना केली आहे

सीच्या माध्यमातून दर्जात्मक खाद्य पदार्थ पुरवले जातात असंही या पत्रकात म्हटलं आहे राजस्थानमधल्या कोटा इथं वाढत्या बालमृत्यूच्या प्रकारामुळे भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा यांनी चार खासदारांची एक समिती स्थापित केली आहे जसकौर मीना लोकेत चॅंटर्जी भारती पवार आणि राज्यसभा खासदार कांता कर्दम हे चार सदस्य या समितीत असतील या समितीला तीन दिवसात आपला अहवाल सादर करायला सांगितला आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी या बालमृत्यूंवर चिंता व्यक्त केल्या नंतर हा निर्णय घेण्यात आला पॅन अर्थात स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्याची मुदत येत्या मार्चपर्यंत वाढवली आहे आधी जाहीर केल्याप्रमाणे ही मुदत आज संपणार होती स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिलेली ही आठवी मुदतवाढ आहे उत्तर भारतात थंडीची लाट आणखी तीव्र झाली आहे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत काल कमाल तापमान नऊ पूर्णांक चार दशांश अंश सेल्सियसपर्यंत घसरलं दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात जाड धुक्याची चादर पसरल्यानं रेल्वे रस्ते आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली दृश्यमानता शून्यापर्यंत घसरल्यानं काही विमान उड्डाणं आणि रेल्वेगाड्या रद्द झाल्या काहींचे मार्ग वळवण्यात आले तर काहींना विलंब झाला जम्मू कश्मीरमधे श्रीनगर इथं उणे साडेसहा अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली थंडीमुळे दल सरोवर गोठलं आहे उत्तर प्रदेशात सोनभद्र जिल्ह्यात चुर्क इथं आठ दशांश तर राजस्थानात सिकर इथं उणे पाच दशांश अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली

नवी दिल्ली इथं झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला

यजमान दक्षिण आफ्रिकेनं पाच गडी राखून हा सामना जिंकला